मोदी लस भारताची कोविड लसीकरण मोहीम पूर्णतः मानवी तत्त्वांवर आधारित आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे दुरदृश्य प्रणालीद्वारे ते आज जगातील सर्वात मोठ्या लसीकरण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते

पंतप्रधानांनी गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोना लस तयार करण्यात गुंतलेल्या शास्त्रज्ञांचे कौतुक केले एवढ्या कमी काळात देशात दोन लस तयार करणे ही अभिमानाची बाब असल्याचं त्यांनी म्हटलं आहे एक वैक्सीन बनाने में बरसों लग जाते हैं लेकिन इतने कम समय में एक नहीं दो दो मेड इन इंडिया वैक्सीन तैयार हुई है इतना ही नहीं कई और वैक्सीन पर भी काम तेज गति से चल रहा है ये भारत के सामर्थ्य भारत की वैज्ञानिक दक्षता भारत के टैलेंट का जीता जागता सबूत है भारतात बनवण्यात आलेल्या लसी परदेशी लसीपेक्षा स्वस्त असतात शिवाय त्यांच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड केली जात नसल्याचं मोदी यांनी सांगितलं लसीच्या दोन मात्रा देणे गरजेचं असून दोन्हीमध्ये एक महिन्याचे अंतर ठेवणे आवश्यक असून लसीच्या दुसऱ्या मात्रेच्या दोन आठवड्यांनंतर रोग प्रतिकारशक्ती विकसित होईल अशीही माहिती मोदी यांनी यावेळी दिली लस घेतल्यानंतर मास्क वापरण्यात आणि सुरक्षित अंतर राखण्यात दुर्लक्ष करू नये असे आवाहनदेखील मोदी यांनी यावेळी केलं नरेंद्र मोदी म्हणाले की कोविड या महामारीला भारताने आत्मविश्वासाने आणि आत्मनिर्भरतेने तोंड दिले असून या काळात आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्याना आलेल्या अडचणींबाबत बोलताना मोदी भावनिक झाले होते

हर्ष वर्धन यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात लसीकरण मोहिमेच्या शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती लावली सफाई कामगारांना प्रथम लसीकरण करण्यात आले संस्थेचे संचालक डॉ रणदीप र गुलेरिया आणि एन आय टी आय चे आयुक्त डॉ विनोद पॉल यांनाही लस देण्यात आली या लसीबाबत लोकांनी अफवांची दखल घेऊ नये असं आवाहन गुलेरिया यांनी केलं असून कोविड लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचं देखील ते म्हणाले

हे लसीकरण अभियान देशभरात यशस्वीपणे राबविण्यात आले असून अद्यापपर्यंत लसीकरणानंतर रुग्णालयात दाखल झाल्याची घटना घडली नसल्याची माहिती अतिरिक्त आरोग्य सचिव डॉ मनोहर अग्निनी यांनी नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली दरम्यान लसीचे काही दुष्परिणाम जाणवल्यास कोव्हॅक्सिन लस निर्मिती कंपनी भारत बायोटेकने याची नुकसान भरपाई देईल असं हिंदुस्थान समाचार या वृत्तसंस्थेन आपल्या बातमीत म्हटलं आहे याचबरोबर लस घेतलेल्यांना एक फॅक्टशीट आणि एक अर्ज देण्यात आला आहे

महाराष्ट्रातील कोविड लसीकरणाचा मुख्य कार्यक्रम मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलातील कोविड सेंटर इथं झाला यावेळी मुख्यमंत्री उद्दव ठाकरे उपस्थित होते आरोग्यमंत्री राजेश टोपे जालना इथल्या लसीकरण केंद्रावर उपस्थित होते राज्यात अनेक ठिकाणी ही मोहीम राबविण्यात आली

नेपाळ परराष्ट्मंत्री नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीपकुमार ग्यावाली यांनी आज भारताने यशस्वीरित्या कोविड लस विकसित केल्याबद्दल भारताचे अभिनंदन केलं आहे यामुळे लवकरच या साथीच्या आजारावर मात करता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला ग्यावाली हे सहाव्या भारत नेपाळ संयुक्त आयोगाच्या बैठकीसाठी भारतात आले असून त्यांनी आज संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली सिंह यांच्याशी संवाद साधताना ग्यावाली यांनी द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याची इच्छा व्यक्त केली

ते आज द्रदृश्य प्राणलीच्या माध्यमातून प्रारंभ स्टार्ट आप इंडिया आंतरराष्ट्रीय संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते

भारतातील प्रत्येक राज्यात स्टार्ट अप असून स्थानिक गरजांसाठी स्थानिक स्टार्टअपची गरज या मधून हे शक्य झालं असल्याचं मोदी यांनी यावेळी सांगितलं

या शिखर परिषदेद्वारे जगभरातील आणि भारतातील भाषिकांना विविध तंत्रज्ञान नवकल्पना सशक्त धोरणे यावर चर्चा करण्याची संधी मिळेल यात सरकार आणि आंतरराष्ट्रीय संस्थांना त्यांचे विचार सामायिक करण्याची आणि तरुण भारतीय उद्योजकांना प्रेरणा देण्याची आणि त्यांना समस्येचे निराकरण करण्यास सक्षम बनविण्याची आणि केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगातील आव्हानांना सामोरे जाण्याची संधी मिळणर आहे स्टार्टअप इंडिया उपक्रमाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त या परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून देशाच्या कानाकोपऱ्यात उद्योजकतेच्या भावनेला चालना या परिषदेच्या माध्यमातून देण्यात येत आहे

लोह खनिजाच्या वाहतुकीकरता मालगाड्यांच्या वाटपासाठी रेल्वे मंत्रालयाने आज नवीन धोरण जारी केलं आहे ग्राहकांच्या सद्यस्थितील गरजांची काळजी घेणे आणि त्यांच्या संपूर्ण वाहतुकीच्या गरजा भागविणे हे यामागचे उद्दीष्ट आहे नवीन धोरण लोह उद्योगास स्पर्धात्मक आव्हानांचा सामना करण्यासाठी वाहतुकीशी संबंधित मुद्यांवर बळ देण्यास मदत करेल

यामध्ये ग्राहकांच्या गरजा भागविण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या असून माल भरणे आणि उतरविणे यासाठी उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांचा फायदा घेता येवू शकणार आहे डुफ्फी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीचा आज केंद्रीय माहिती आणि प्रसारण पर्यावरण वने आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते पणजी इथं डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडीयमवर शुभारंभ झाला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते सुदीप उपस्थित होते या सोहळ्याला बांगलादेशचे महावाणिज्य दूत मोहम्मद इम्रानदेखील उपस्थित होते यंदाच्या इफ्फीमध्ये बांगलादेशची फोकस कंट्री म्हणून निवड करण्यात आली आहे यामध्ये बांगलादेशातील निवडक दर्जेदार दहा चित्रपट दाखवले जाणार आहेत अशा आव्हानात्मक काळातही इफ्फीचे आयोजन करण्याचा सरकारचा निर्णय भारताची आव्हाने पार करण्याची धाडसी वृत्ती आणि कटीबद्वता दर्शवणारा तसेच कला आणि संस्कृतीविषयी असलेली आत्मीयता प्रकट करणारा आहे अशा भावना बांगलादेशचे महावाणिज्य द्रत मोहम्मद इम्रान यांनी यावेळी व्यक्त केल्या

आपल्या कामावर प्रेम करा आपण जर एखाद्या गोष्टीवर प्रेम केले आणि विश्वास ठेवला तरच आपण ते ध्येय साध्य करू शकतो असा संदेश इफ्फी जीवनगौरव पुरस्कार स्वीकारल्यावर इटालियन सिनेमॅटोग्राफ्रर व्हिक्टोरियो स्टोरारो यांनी यावेळी दिला तसंच आज ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक विश्वजीत चटर्जी यांना इंडियन पर्सनॅलीटी ऑफ इयर या पुरस्काराची घोषणा करण्यात आली महान चित्रपट निर्माते सत्यजित रे यांच हे जन्मशताब्दी वर्ष असून त्यांना तसंच गेल्या काही काळात निधन झालेल्या कलाकाराना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली

भूकंपामुळे जिल्ह्यातल्या एका रुग्णालयचंही नुकसान झालं आहे मामूजू शहराच्या माजीन जिल्ह्यातल्या मैदानावर आपत्कालीन रुग्णालय व्यवस्था उभी करण्यात आली असून जखमींवर उपचार सुरू आहेत भूकंपग्रस्त लोकांना आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुरक्षित ठिकाणी हलवले आहे

केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे जिल्हा प्रशासन प्रभावित क्षेत्रामध्ये स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करत आहे हारडा जिल्ह्यातील रहाटगाव मध्ये बर्ड फ्लू ची लागण झाल्याचे आढळले

क्रिकेट ब्रिस्बेन क्रिकेट कसोटीत आज दुसऱ्या दिवशीचा बराचसा वेळ पावसामुळे वाया गेला

अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा खेळत आहेत

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार